रमध्य कुमार यांना दिल आहरी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतखेलच्या एका खंडपीठानआज हा निर्णय दिला

कुमारस्वामी यांनी म्हटलं आह कॉंप्रस्त आणि धर्मनिरपक्ष जनता दलाच्या आमदारांनी राजीनाम दिल्यामुळ राज्यात राजकीय संकट उभं ठाकलं आहा अशा स्थितीत आपण विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्यासाठी तयार आहोत

भारत पाकिस्तानमधल्या कर्तारपूर मार्गिमस्तिधीत चर्चेची पुढली फ्रीी या रवीवारी वाघा सीमा इथक् होईल

खास प्रसंगी भाविकांच्या जास्त संख्याद्वल यावछी समाधानकारक तोडगा निघव्तीअशी आशा नवी दिल्लीतल्या सूत्रांनी व्यक्त कली

त्या आज राज्यसभतअर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर दक्षहोत्या यावळी त्यांनी अर्थसंकल्पात प्रस्तावित असलखिा विविध उपाय योजनांची माहिती दिली कृषी तसंच सामाजिक आणि आर्थिक क्षमत्ति गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारची बांधीलकी या अर्थसंकल्पात अधोरिखित होत असल्याचंही त्या म्हणाल्या शत्तक यांच्या कल्याणासाठी केंद्रसरकारनं उचललख्वा पावलाबद्दलही त्यांनी माहिती दिली

छत्तीसगडमध आज सुरक्षादलाशी झालख्खा चकमकीत एक माओवादी मारला गेली दंतप्रांडा जिल्ह्यात डब्बा जंगलामधा जिल्हा राखीव दल आणि माओवाद्यांचा प्रिकमक झाली

निवडणुकीच्या काळात भाजपा आमदार भीमा मांडवी यांच्यावर झालख्खा हल्ल्यात सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप होता

दर्शपरातल्या तसंच परदशातल्या लाखो भाविकांच्या ओदिशात जमलल्या मळव्याच्या साक्षीनं भगवान बलभद्र जगन्नाथ आणि सुभद्रा या त्रिमूर्तीच िथ आज श्रीमंदिर इथं परतलआहर्त आजचा दिवस ओदिशामधबेहुदा यात्रा या नावान स्राजरा होतो

महिला एक्रीत सिरत्ता विल्यम्स आणि सीमोना हालप्र यांच्यात उद्या सामना होईल